कामकाजाचा विक्रम प्रस्थापित करणाऱ्या संसद अधिवेशनाची सांगता

ज्येष्ठ भाजपा नेत्या माजी परराष्ट्रव्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांचं निधन

राज्यसभेन आधी संमत केलेलं हे विधेयक लोकसभेत काल मंजूर करण्यात आलं

त्याआधी विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना गृह मंत्री अमित शहा यांनी भारताच्या मुख्य प्रवाहात काश्मीरला जोडण्यामध्ये हे कलम मोठा अडथळा असल्यामुळे ते रद्द करणं आवश्यक होतं असं सांगितलं परिस्थिती सुरळीत होताच योग्य वेळी जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करण्यात येईल असं ते म्हणाले

या विधेयकातल्या तरतूदींनुसार आता केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण स्थापन करण्यात येईल ग्राहकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी असलेले जिल्हा मंच राज्य आयोग तसंच राष्ट्रीय आयोग यांच्या कक्षेत वाढ झाली आहे प्रस्थिती राज्यभर अनेक ठिकाणचा पाऊस काहीसा कमी झाला असला तरी पुणे विभागात कोल्हापूर सातारा आणि सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थिती अद्याप गंभीर आहे

विभागातील सर्व धरणं भरून वाहत आहेत सांगली सातारा आणि कोल्हापुर या तीन जिल्ह्यांत येत्या तीन दिवसात पुन्हा मुसळधार वृष्टी होऊ शकते असा इशारा हवामान विभागानं दिला आहे विभागातील सोलापूर वगळता चार जिल्ह्यांत एनडीआरएफची पथकं तैनात झाली असून ओडीसा राज्यातून एनडीआरएफचे आणखी पाच चमू दाखल होणार आहेत नौदल त उक्षक दल आणि प्रादेशिक सेनेची मदतही घेण्यात आली आहे मदतीसाठी प्रशासन सज्ज असून कोणत्याही अफवांवर नागरिकांनी विद्वास ठेवू नये असं आवाहन मदत आणि पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांनी काल पुण्यात घेतलेल्या आढावा बैठकीत केलं प्रणे बंगळूरू राष्ट्रीय महामार्ग सातारा ते कोल्हापूर दरम्यान तीन ठिकाणी पाणी आल्याने बंद झाला आहे

त्यामुळे काही गावांचा पूर्णतः तर काही गावांचा अंशतः संपर्क तू का आहे पणे जिल्ह्यात मात्र पावसाचं प्रमाण कमी झालं असून पुर ओसरू लागला आहे सोलापुरात पाऊस नसला तरी पुणे जिल्ह्यातून सोडलेल्या पाण्यामुळे भरू लागलेल्या उजनी धरणातूनही पाणी सोडण्यात येत असल्यानं पंढरपूर शहरामध्येही पूरसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे या संभाव्य बाधित कु बिंचे स्थलांतर करण्याचे काम सुरु असून सातशे पेक्षा अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलविलं आहे सोलापूर जिल्ह्यातील लहान मोठे तलाव उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून भरून घेण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत पाऊस मॉन्सूनने पुण्यात पावसाची वर्षभराची सरासरी ओलांडली आहे

परंतु यंदा पावसाने ती आताच ओलांडली सोलापूर वगळता पुणे विभागातील इतर सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्तच पाऊस झाला आहे पाऊस आढावा पुण्याच्या खडकवासला धरणसाळखीतून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग काल दुपारनंतर प्रिया प्रियाने कमी करण्यात आला आहे

जिल्ह्यात अनेक नद्यांवरील प्रस्थिती कायम असल्यामुळे मावळ भोर वेल्हा मुळशी तालुक्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी खबरदारीचा उपाय म्हणून आजही सुट्टी जाहीर केली आहे सिंधदर्ग जिल्ह्यात संध्याकाळी जोरदार पाऊस सुरूच होता पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल असून महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे पुराच्या पाण्यात एकाचा मृत्यू झाला तर दोन जण बेपत्ता झाले इन्सूली आवरडे मणेरी कुडाळ या भागातल्या काहींना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल आहे तिलारी धरण ओव्हर फ्लो होण्याची शक्यता असल्यामुळे खबरदारी म्हणून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला जिल्ह्यात पाचारण करण्यात आलं आहे रत्नागिरी जिल्ह्यात खेड चिपळूण आणि राजापूर तालुक्यांमधल्या पूरस्थितीत कालही बदल झालेला नव्हता चिपळूण शहर काल सलग तिसऱ्या दिवशी पूरमय होतं मुसळधार पावसामुळे शहरात पुन्हा पुराचं पाणी शिरलं वाशिष्ठी नदीमुळे मुंबई गोवा महामार्ग ठप्प झाला तर खेर्डीमध्ये पाणी भरल्यानं चिपळूण कराड मार्गही बंद करण्यात आला खेडमध्ये जगबूडी नदीवरचा महामार्गावरचा पूलही वाहतूकीस बंद करण्यात आला नाशिक मध्ये गोदावरीचा तर धळे शहरात पांझरा नदीचा पूर मात्र काल सकाळपासून ओसरायला सुरुवात झाली

साथीच्या रोगांचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपचारासाठी आरोग्य यंत्रणा सतर्क आहे अशी माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिली

यात्रा थांबवून मुख्यमंत्री आज मुंबईत येतील आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठकही होईल असं पीीीआयनं दिलेल्या बातमीत म्हा मिं आहे दरम्यान काल यात्रेदरम्यानच मुख्यमंत्र्यांनी प्रस्थितीचा आढावा घेतला प्रपस्थितीवर आपण प्र्णपणे लक्ष ठेऊन असल्याचे त्यांनी सांगितलं अलमट्टी धरणाचा विसर्ग वाढवण्याबाबत कर्ना क्रि सरकारशी बोलणार आहे असं ते म्हणाले

मुख्यमंत्र्यांनी काल महाजनसंवाद यात्रेदरम्यान अकोला आणि वाशीम इथंही लोकांशी संवाद साधला

सोबतच आता पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्यासाठी पावलं उचला असं आवाहन त्यांनी केलं मराठी सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं करावं या मागणीच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी काल याबाबतच्या कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठीची एक तज्ज्ञ समिती जाहीर केली या समितीत मराठी भाषा मंत्री शालेय शिक्षण मंत्री शिक्षण आणि मराठी भाषा विभाग यांचे प्रधान सचिव यांच्यासह मधु मंगेश कर्णिक कौतिकराव ठाले पार्शिल लक्ष्मीकांत देशमुख नागनाथ कोत्तापल्ले रंगनाथ पठारे रेणू दांडेकर रमेश पानसे दादा गोरे रमेश कीर विभावरी दामले आणि सुधीर देसाई या मान्यवर साहित्यिक आणि शिक्षण तज्ज्ञांचा समावेश आहे निधन सषमा स्वराज् ज्येष्ठ भाजपा नेत्या आणि माजी परराष्ट्रव्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांचं काल रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात हृदयविकाराच्या झा वियानं निधन झाल

गेले अनेक दिवस त्या मुत्रपिंडाच्या विकारानं आजारी होत्या नुकतीच त्यांच्यावर मुत्राशय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रीयाही झाली होती स्वराज यांच्या निधनाबद्दल संपूर्ण देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे हवासान प्रस्त पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातला पावसाचा जोर अजून तीन दिवस तरी ओसरण्याची चिन्हं नाहीत या भागात शुक्रवारपर्यंत बहुतांश ठिकाणी पावसाची हजेरी राहील तुरळक ठिकाणी प्रामुख्यानं घा क्षेत्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे आज विदर्भातही सर्वत्र पाऊस पडेल मराठवाड्यातही अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे